ही संख्या सध्या कोरोना विषाणू संक्रमणावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे

ही संख्या आतापर्यंत केलेल्या चाचण्यांच्या संख्येपैकी सर्वात जास्त आहे

मुंबईत काल रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळित झालं आहे सखल भागात पाणी भरल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली असून हिंदमाता दादर कुर्ला माटुंगा गव्हाणपाडा चेंबूर अंधेरी अग्निशमन केंद्र वर्सोवा दहिसर बोरिवली कांदिवली धारावी वरळी या ठिकाणी पाणी भरलं आहे पूराच्या पाण्यात अनेक गाड्या बंद पडल्या असून मंत्रालयासह शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे मिठी आणि पोयसर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे नदी लगतच्या वस्त्यातल्या नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे त्यामुळे अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे

रत्नागिरी तालुक्यातल्या काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणी भरलं त्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान रत्नागिरी जिल्हातल्या खेड इथल्या जगब्रडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे रायगड जिल्ह्यातही पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सिंधुदर्ग जिल्ह्यातही कालपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे

सखल भागात पाणी साचलं आहे झाडं पडून काही ठिकाणचा वीज प्रवठा आणि वाहतुक ठप्प झाली आहे

आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्यातल्या सावित्री आंबा कुंडलिका पाताळगंगा उल्हास या नद्या दथडी भरून वाहत आहेत सावित्री आणि कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे सावित्री नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा दिला आहे

शहर आणि परिसरातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं या मंडळांकडून सांगण्यात आलं आहे

जिल्ह्यात आल्यानंतर कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी चौदा दिवस विलगीकरणात राहावं लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

नियंत्रण रेषेलगतच्या कृष्णा खोऱ्यात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करण्यात आला